राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित राज्यपालांच्या परिषदेत उद्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचं भाषण

महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत

दिल्ली बेंगलुरू चेन्नेई हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये उद्यापासून मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणार

महिला आणि बालकांमधलं कुपोषण रोखण्याच्या उद्देशानं देशभरात पोषण महिन्याचा प्रारंभ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण या दोन्ही स्तरातील शिक्षणात भारत केंद्रीत शिक्षण पद्धतीचा अंतर्भाव करणार असून ज्यामुळे देशाला महासत्ता बनविण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ मिळेल

यावेळी बोलताना भारताचे शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं की देशातही शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण सातत्य बालवयातील शिक्षण आणि शिक्षणाचं आंतराष्ट्रीयीकरण या तीन मुद्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली गुहमंत्री राजनाथसिंग गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रशिया दौऱ्यावरून परतत असताना काल इराणला भेट देऊन इराणचे गृहमंत्री ब्रिगेडियर जनरल आमीर हातमी यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांनी उभय देशातील सांस्कृतिक भाषिक आणि परस्पर सहकार्याचे संबंध दृढ ठेवण्यासंबंधी सविस्तर चर्चा केली

यामध्ये महाराष्ट्रातील पुणे नागपूर ठाणे मुंबई मुंबई उपनगर कोल्हापूर सांगली नाशिक अहमदनगर रायगड जळगाव सोलापूर सातारा पालघर औरंगाबाद धुळे आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश होता

हृदयरोग मधुमेह यासारखे जोखमीचे आजार असलेल्या रुग्णांची आणि वृद्ध नागरिकांची अधिक दक्षता घ्यावी आणि प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक कराव्यात असं सांगत पुढील एक महिन्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली गृह विलगीकरणात असलेल्यांवर लक्ष ठेवावं तसंच गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावं अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य सचिवांनी केल्या आहेत

मंबई कोविड मुंबईत कोरोनाचा प्राद्भाव रोखण्याच्या दृष्टीने कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि अन्य उपाय करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज मुंबईत यासंदर्भातील आढावा बैठकीत मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या तसच राज्यात कोरोना मृत्यूदर रोखण्यासाठी आरोग्य विभाग टेली आय सी यु ही योजना राबवण्याचा विचार करत आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज औरंगाबाद जालना आणि सोलापूर या शहरातील तीन रुग्णालयात टेली आय सी यु ही सेवा सुरु केली यामुळे या तीन शहरातील अत्यवस्थ कोरोना रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने उपचार करून राज्यातला मृत्यूदर कमी करायला मदत होईल असं राजेश टोपे यांनी सांगितलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहून निवेदिता यांच्यासह दीपा भंडारे पुणे विधिमंडळ अधिवेशन महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे या दोन दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला जाईल त्यानंतर विधेयक मांडली जाणार आहेत तर दुसऱ्या दिवशी विधेयकं तसंच पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल यंदाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे लक्षवेधी चर्चा होणार नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांसह कामकाजात सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची आज विधिमंडळ प्रवेशद्वारजवळ कोरोना चाचणी करण्यात आली ज्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे त्यांनाच अधिवेशनासाठी विधिमंडळात प्रवेश दिला जाणार आहे सभागृहातील आसनव्यवस्थाही बदलण्यात आली असून एका सदस्यानंतर दोन जागा सोडल्या जातील काही सदस्यांना प्रेक्षकांसाठीच्या जागांवर बसवलं जाणार आहे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने ते कामकाजात सहभागी होणार नाहीत कोरोनामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून दिला जाणारा चहापानाचा कार्यक्रमही आज रद्द करण्यात आला मेट्रो सेवा देशातल्या काही भागातली मेट्रो सेवा उद्यापासून टप्याटप्यानं सुरू करण्यात येणार आहे दिल्ली चेन्नई बंगळुरू अहमदाबाद आणि हैदराबादमधील मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होईल मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी मास्क घालणं सुरक्षित अंतर पाळणं याबाबत कडक नियम पाळण्यात येणार आहेत तसंच प्रतिबंधित क्षेत्रातील मेट्रो स्थानकं मात्र खबरदारीचा उपाय म्हणून बंदच ठेवण्यात येतील याशिवाय सर्व स्थानकांवर मेट्रोत प्रवेश करण्यापूर्वी शारीरिक तापमान मोजणी करण्यात येणार आहे राष्ट्रीय पोषण महिना पोषण अभियानातील तिसरा राष्ट्रीय पोषण महिना यंदा देशभर साजरा करण्यात येत आहे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रम होणार आहेत लहान बालकं आणि महिला यांच्यातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी हा पोषण महिना साजरा करण्यात येतो

कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी यामध्ये लोकसहभाग वाढवण्याची गरज असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे गेल्या महिन्यात झालेल्या मन की बात कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांची क्षमता वाढवण्यासाठी पोषणाचं महत्त्व पटवून दिलं होतं तसंच ज्या गावात पोषण सप्ताह आणि पोषण महिन्याला चळवळीचं रूप आलं असून लोकसहभाग वाढला आहे त्याचीही दखल पंतप्रधानांनी घेतली होती अर्थ मंत्रालय केंद्र सरकारी सेवेतील पदं भरण्याबाबत कुठलीही बंधनं अथवा बंदी घालण्यात आली नसल्याचा खुलासा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीनं करण्यात आला आहे आर्थिक उपाययोजनांबाबतच्या खर्चाबाबत व्यय विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात फक्त विभागाअंतर्गत पदं निर्माण करण्याच्या अनुषंगानं असलेल्या खर्चाच्या तरतुदीचा उल्लेख आहे या पत्रकाचा पद भरतीशी काही संबंध नाही स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती बोर्ड यांच्यामार्फत होणारी भरती सुरू राहील असंही असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे अगरबत्ती उद्योग देशाला अगरबत्ती उद्योगात आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं अगरबत्ती कारागिरांना प्रशिक्षण कच्चा माल पुरवठा आणि विपणन तसंच अर्थसाहाय्य देण्याचं ठरवलं आहे

यामुळे पंधराशे कारागिरांना तत्काळ रोजगार संधी उपलब्ध होईल

यामध्ये हातांनी अगरबत्ती बनवणाऱ्या आणि स्थलांतरीत कामगारांना प्राधान्य देण्यात येणार आहे सुशांत सिंग प्रकरण अभिनेता सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी तपासातील घडामोडीना वेग आला असून आज अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची अंमलीपदार्थ नियंत्रण पथकान मुंबईत चौकशी केली तर सुशांतसिंगची बहीण मीतू सिंग व्यवस्थापक श्रुती मोदी जया शहा आणि आचारी नीरज हे केंद्रीय अन्वेषण विभागातील तपास पथकासमोर आज दाखल झाले याशिवाय रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती राजपूतचा गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांना अंमलीपदार्थ नियंत्रण पथकानं अटक केली असून दिपेश सावंत याला नऊ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत

त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे

यामध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही